नवीदिल्लीइथल्यामॅजेंटामेट्रोरेल्वेमार्गावरच्यादेशातल्यापहिल्याचालकविरहितमेट्रोगाडीलाप्रधानमंत्रीनरेंद्र मोदीयांनीआजव्हिडीओकॉन्फेरेंसिंगच्यामाध्यमातूनहिरवाझेंडादाखवला

मोदीयांनीआजविमानतळएक्स्प्रेसलाईनइथल्यापूर्णपणेस्वयंचलितराष्ट्रीयसामायिकप्रवासीपत्रसेवेचंदेखील उदघाटनकेलं अविष्यातल्यागरजालक्षातघेऊनशहरांमधल्यापायाभूतस्विधांचाविकासकरूनत्यामाध्यमातूनआव्हानाचंसं धीतरूपांतरकरायलासरकारकटिबद्धअसल्याचंमोदीयावेळीम्हणाले मेट्रोसहवाहतुकीच्यासाधनांचाविस्तारशहरीजनतेच्यागरजालक्षातघेऊनकरायलाहवात्यामुळेदेशातल्याविवि धशहरांमध्येमेट्रोनियो रिजनलरॅपिडसिस्टिमआणिमेट्रोलाईटयासारख्याविविधप्रकारच्यामेट्रोमार्गिकासुरुकरण्याच्यादृष्टीनंसरकार कामकरतअसल्याचंतेम्हणाले

जगण्यातलीसहजताआणिमध्यमवर्गाच्यास्वप्नांच्यापूर्ततेचंहेउदाहरणअसल्याचंप्रधानमंत्रीयावेळीम्हणाले सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथून पश्चिम बंगालमधल्या शालिमारला रवाना होणाऱ्या देशातल्या शंभराव्या किसान रेलला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज द्रपारी साडे चार वाजता व्हिडीओ कॉन्फरसिंग च्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवणार आहेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यावेळी उपस्थित राहतील या गाडीतुन कोबी कॉलीफ्लॉवर भोपळी मिरची शेवग्याच्या शेंगा मोसंबी द्राक्ष केळी डाळिंब अशा भाज्या आणि फळांची वाहतूक केली जाईल तसंच वाटेत येणाऱ्या स्थानकांवर वजन आणि आकाराबाबतच्या कुठल्याही अटीशिवाय हा नाशिवंत माल चढवता तसंच उतरवता येईल

शेतकरी हिताचे अनेक निर्णय मोदी सरकारनं घेतले आहेत त्यामुळेच पंजाब हरियाणा वगळता अन्य प्रांतातले शेतकरी या कायद्याला विरोध करायला तयार नाहीत असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहेर ते काल सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं किसान आत्मनिर्भ यात्रेच्या समारोपाच्या वेळी बोलत होते शेतीमालाला हमीभाव ठरवन देण्याचं महत्वाचं काम केंद्र सरकारनं केलं आहे त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होत आहे असं ते म्हणाले मक्तेदारी शेतीमुळे नुकसान होणार आहे असं भासवून लोकांची दिशाभूल केली जात आहे केंद्राचे कायदे चांगले आहेत त्यामुळे त्याची अंमलबजावणी लगेच स्रु करावी अशी भूमिका राज्य सरकारनं सुरूवातीला घेतली मात्र आघाडी मधल्या लोकांचा विरोध स्रु झाल्यामुळे राज्याच्या प्रम्खांना आपली भूमिका बदलावी लागली असं ते म्हणाले राजकीय हेतूनंकेलेली ही फसवणूक असल्याचंमत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केप्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारच्या कामावर यावेळी टीका केली ज्येष्ठ भाजपा नेते दिवंगत अरुण जेटली यांच्या जन्मदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचं स्मरण केलं जेटली यांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रतिभाशाली आणि दिलखलास व्यक्तिमत्व होतं तसंच त्यांचा कायदयांचा सखोल अभ्यास होता जेटली यांची उणीव सदैव जाणवेल असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे शिवसेनानेतेसंजयराऊतयांच्यापत्नीवर्षाराऊतयांनासक्तवसुलीसंचालनालयानंपाठवलेल्यानोटिशीच्यापार्श्व भूमीवरआजसंजयराऊतयांनीमुंबईतवार्ताहरपरिषदघेतली

यासंदर्भातगेल्यादीडमहिन्यापासूनईडीशीआमचापत्रव्यवहारसूरुअसल्याचंत्यांनीसांगितलं आम्हीकोणत्याहीनोटिशीलाघाबरतनाही राजकीयवैफल्यातूनअशानोटिशीपाठवल्याजातातअसंतेम्हणाले महाविकासआघाडीसरकारपाडण्यासाठीचंषडयंत्ररचलंजातअसून प्रतापसरनाईकयांनापाठवलेलीनोटिसहीअशाचषडयंत्राचाभागआहेअसाआरोपराऊतयांनीकेला गडचिरोलीमधल्या आदिवासी आश्रमशाळेतल्या विदयार्थ्यांसाठी मध्यवर्ती स्वयंपाकगृह बांधायचा निर्णय आदिवासी विकास विभागानं घेतला आहे विदयार्थ्यांना सकस आरोग्यदायी आणि चांगल्या प्रतीचं जेवण मिळावं यासाठी या उद्देशानं स्वयंपाकगृह बांधलं जाईल स्वयंपाकगृह बांधणीचा सर्व भांडवली खर्च टाटा ट्रस्ट आणि बीपीसीएल यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी म्हणजेच सीएसआर निधीतून केला जाणार आहे या स्वयंपाकगृहात सुमारे पाच हजार जणांचं जेवण बनवलं जाईल

ठाणे आणि डहाणू इथंही अशा पदधतीचं मध्यवर्ती स्वयंपाकगृह कार्यरत आहे

यानियमांचंउल्लंघनकरणाऱ्यांविरोधातकडककारवाईकेलीजाईल असंत्यांनीसांगितलं घनकचऱ्याची योग्य पध्दतीनं विल्हेवाट न लावल्याबद्दल केंदीय हरित लवादानं रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन नगरपरिषद आणि पोलादपूर माणगाव तळा आणि म्हसळा या चार नगरपंचायतींना पत्येकी दोन लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे तसंच डिसेंबर अखेरीपर्यंत घनकचऱ्याची विल्हेवाट योग्य पध्दतीनं लावली नाही तर दरमहा दोन लाख रूपये दंड आकारला जाईल असा इशारा दिला आहे

त्यात पहिल्या टप्प्यात हे अतिक्रमण आढळलं

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या चाचणी तपास आणि उपचार या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी याम्ळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ तर मृत्यू दरात घट होत आहे

हिमाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना शहीद झालेले जवान कैलास दहिकर यांच्या पार्थिवावर अमरावती जिल्ह्यातल्या त्यांच्या पिंपळखटा गावी काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले यावेळी दहीकर यांना भारतीय लष्कर आणि जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली दहिकर हे कुलू मनाली क्षेत्रात तैनात होते रात्री तंबूला लागलेल्या आगीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दहिकर यांच्या अंत्यंसंस्काराला पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक जनसम्दाय उपस्थित होता ठाणेजिल्ह्यातलेसामाजिककार्यकर्तेमाधवरावगोखलेयांचंआजरहात्याघरीनिधनझालं

वाशिम जिल्ह्यातील तोरणाळा परिसरात आज सकाळी हिंसक प्राण्याने निलगायची शिकार केल्याची घटना समोर आली त्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे तोरणाळा येथील भाविक महादेव मंदिर इथे दर्शनाला गेले असता त्याना मंदिर आवारात निलगायची शिकार केलेली आढळून आलीदरम्यान इथल्या प्रातन मंदिरात दर्शनासाठी लोकांची गर्दी असल्याने नागरिकांवर या हिंसक प्राण्यांचा हल्ला नाकारता येत नाही